राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ स्वयंसेवक विचारवंत मा

एडलेड क्रिकेट कसोटीमध्ये भारताचा आजवरच्या सर्वात कमी धावसंख्येसह पराभव राष्ट्रपती गोवा मक्तीदिन दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत देशात गोवा राज्य अग्रेसर असल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे गोवा मुक्ती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते आज पणजी इथं बोलत होते गोव्याच्या मुक्तिसंग्रामात त्याग आणि समर्पण दिलेल्यांना राष्ट्रपतींनी आदरांजली अर्पण केली स्वातंत्र्याच्या साठाव्या वर्षात पदार्पण करत असलेल्या गोवा राज्यानं आतापर्यंत केलेल्या प्रगतीचं राष्ट्रपतींनी कौतुक केलं जगातील सर्वात सुंदर किनारा लाभलेल्या गोव्याची प्रगती उल्लेखनीय आहे असं ते म्हणाले कोविड संकटात गोव्यातील औषध निर्माण कंपन्यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचं राष्ट्रापतींनी नमूद केलं

उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्याच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत मोदी यांनी या मुक्ति संग्रामातील वीरांच्या त्याग आणि शौर्याचं स्मरण आपल्या ट्विटर संदेशातून केलं आहे दरम्यान आज सकाळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण झालं सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून आत्मनिर्भर गोव्याचं स्वप्न साकारण्यासाठी पुढे यावं असं आवाहन त्यांनी गोव्यातल्या जनतेला केलं पंतप्रधान असोचेम आगामी काही वर्ष आपली संपूर्ण ताकद आत्मनिर्भर भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी लावण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशभरातल्या उद्योग समूह आणि व्यवसायांना केलं

यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते टाटा उद्योग समूहाला असोचेम एंटरप्राईज ऑफ द सेंचुरी हा पुरस्कार देण्यात आला टाटा समूहाच्या वतीनं रतन टाटा यांनी हा पुरस्कार स्वीकारला देशाच्या विकासात टाटा उद्योग समूहाचं महत्त्वाचं योगदान आहे असं मोदी म्हणाले

देशातील युवा स्टार्टअपमधून पुढे येत आहेत संशोधन आणि विकासासाठी अधिकाधिक खर्च केला जात आहे त्याचबरोबर उत्पादनक्षमता वाढवण्यावर सध्या भर दिला जात असल्याचं ते म्हणाले भारताच्या अर्थव्यवस्थेवर जगाचा विश्वास असून जगातील अनेक देश भारतात गुंतवणुकीसाठी उत्सुक आहेत असंही मोदी यांनी यावेळी नमूद केलं

या बैठकीदरम्यान परस्पर सहकार्याच्या द्विपक्षीय मुद्द्यांसह प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही चर्चा होईल आणि भारत व्हिएतनाम समग्र धोरणात्मक भागीदारीवर भर दिला जाईल राजनाथसिंह भारतीय सेना प्रत्येक संकटाचा सामना करण्यासाठी सक्षम आहे देशाच्या सीमेवर होणाऱ्या कोणत्याही आक्रमणाला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय हवाई दल सज्ज असल्याचं संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी आज सांगितलं हैदराबादमधील दुंडिगल इथल्या भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्यांच्या दीक्षांत संचालनाची पाहणी केल्यानंतर ते आज बोलत होते सायबर युद्धासारख्या भविष्यातील आव्हानांचा सामना करण्याकरता संरक्षण दलांनी आधुनिक तंत्रज्ञानानं सुसज्ज राहण्याची गरज आहे असंही राजनाथ सिंह म्हणाले

बंगळूरू आणि मंगळूरूला जोडणाऱ्या अन्य प्रकल्पांनाही केंद्रानं मंजुरी द्यावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली

पश्विम मेदिनिपूर इथं आज सार्वजनिक भेटीदरम्यान ते बोलत होते माजी मंत्री शुवेंदू अधिकारी यांच्या आगमनाने पश्चिम बंगालमध्ये भाजपा मजबूत होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली तृणमूल कांग्रेस पक्षातील भ्रष्टाचार राज्याच्या जनतेला माहीत असून एकेक पक्षनेता पक्ष सोडून जात असल्याचं ते म्हणाले शुवेंद् अधिकारी यांनी राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचाराचा मुकाबला करण्यासाठीच तृणमूल कांग्रेस पक्ष सोडल्याचा ते म्हणाले

हा महोत्सव दरवर्षी विविध संस्थांच्या सहयोगाने आयोजित करण्यात येतो ऐकूया त्याविषयीचा हा वृत्तांत द्रदृश्य प्रणालीव्रारे आयोजित करण्यात येणारा हा सर्वात मोठा विज्ञान उत्सव असणार आहे यावर्षीच्या उत्सवाची मध्यवर्ती संकल्पना स्वयंपूर्ण भारत आणि जागतिक कल्याणासाठी विज्ञान अशी आहे

यात इंग्रजी हिंदी ओडिया मराठी संस्कृत मल्याळम गुजराती बंगाली अशा अनेक भारतीय भाषांमधल्या चित्रपटांचा समावेश आहे रेल्वे आरक्षण रेल्वे गाड्यांची उपलब्धता वाढवण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून प्रयत्न सुरू आहेत असं रेल्वे मंत्रालयानं कळवलं आहे प्रवाशांना तिकिटासाठी प्रतिक्षेत राहावं लागू नये म्हणून रेल्वे प्रयत्नशील आहे

एखाद्या रेल्वे गाडीत जेव्हा बर्थ आणि आसनांच्या उपलब्धतेपेक्षा प्रवाशांची मागणी अधिक असेल त्यावेळी प्रतीक्षा यादीची तरतूद असते यामुळे मागणी आणि आसनाच्या उपलब्धतेत होणाऱ्या चढउताराच्या अनुषंगाने ही तरतूद उपयुक्त ठरते त्यामुळे ती बंद करणार नाही असं रेल्वे मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे

वैद्य यांचं आज दुपारी नागपूर इथं निधन झालं

प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते गेल्या काही काळापासून आजारी होते वैद्य हे परखड मतांसाठी ओळखले जात होते ते तरुण भारतचे माजी मुख्य संपादक होते

वैद्य यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी सरसंघचालक डॉ मोहन भागवत महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे

गो वैद्य हे प्रतिष्ठित पत्रकार होते अनेक दशकं त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यात मोलाचं योगदान दिलं भारतीय जनता पक्ष मजबूत करण्यातही त्यांचा सक्रीय सहभाग होता असं पंतप्रधान मोदी यांनी शोकसंदेशात म्हटलं आहे वैद्य यांच्या पार्थिवावर उद्या नागपूर मधील अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार होणार आहेत

दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून ते पाचवेळा लोकसभेवर निवडून गेले होते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माजी खासदार मोहन रावले यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे तेग बहादुर गुरु तेग बहादूर यांच्या शहीद दिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या स्मृतीला अभिवादन केलं आणि न्याय्य आणि सर्वसमावेशक समाजासाठीच्या त्यांच्या दृष्टीचं त्यांनी स्मरण केलं गुरु तेग बहादुर जी यांचं जीवन धैर्य आणि करुणेचं प्रतीक असल्याचं आपल्या ट्वीटमध्ये मोदी यांनी म्हटलं आहे क्रिकेट अॅडलेड क्रिकेट कसोटीमध्ये आज तिसऱ्या दिवशी दुसऱ्या डावांत भारतीय संघाची अवस्था अक्षरश दयनीय झाली

एकाही भारतीय फलंदाजाला दुहेरी धावसंख्या उभारता आली नाही भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासात इतकी वाईट कामगिरी पहिल्यांदाच झाली आहे

दोन गड्यांच्या मोबदल्यात त्यांनी हे लक्ष्य साध्य केलं

राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन समूहाने कोविड सुरक्षेचे सर्व खबरदारीचे उपाय पाळत वर्ग सुरु करण्याची परवानगी दिली आहे सर्व काही यथास्थित झालं तर आगामी काळात टप्प्या टप्प्याने खालच्या इयत्तांचे वर्गही सुरु करण्यात येतील सानिटायझेशन आणि कोविड सुरक्षा पाळण्याची जबाबदारी सर्व शाळा आणि कोचिंग क्लास यांची राहणार आहे